काल अमरावती तसंच औरंगाबाद जिल्ह्यात या महामार्गाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते महामार्गाचं कामं गतीनं होत असून येत्या सहा महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल असं मुख्यमंत्री म्हणाले काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात गोलवाडी इथं पोहोचले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांनी समुद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा घेतला

त्यानंतर स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्र्यांनी या महामार्गाच्या कामाची पाहणी केली जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत हा देशातला या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल असा विश्वास व्यक्त केला

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही समिती जाहीर केली विधीज्ञ आशिष गायकवाड राजेश टेकाळे रमेश दुबे पाटील अनिल गोळेगावकर आणि अभिजीत पाटील यांचा या समितीत समावेश आहे मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातले नागरिक समन्वयक जाणकार अभ्यासक तसंच संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांना समन्वय समितीतल्या सदस्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देणार आहे

राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या सहकार्याने नागप्रात तेलंगखेडी इथं उभारण्यात आलेल्या भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटन समारंभात काल ते बोलत होते केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

तीन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपयोग होऊन त्याचं जीवनमान आर्थिक स्तर उंचावला जावा असंही गडकरी म्हणाले

दादर इथं चैत्यभूमीवर आज होणारी शासकीय मानवंदना तसंच पुष्पवृष्टीचं थेट प्रक्षेपण ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामाजिक संपर्क माध्यमावरून आणि द्रदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे सकाळी पावणे आठ ते नऊ या कालावधीत शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरद्वारे प्ष्पवृष्टीचं प्रसारण होईल

दरम्यान ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं डॉ

काल चैत्यभूमी परिसरात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आज ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे कवितेतील बाबासाहेब या विषयावर ज्येष्ठ समीक्षक कवी डॉ महेंद्र भवरे सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या सामाजिक संपर्क माध्यमांवर विचार मांडतील

डिसले यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांच्या नावाची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करणार असल्याचं दरेकर यांनी सांगितलं दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बार्शी इथं डिसले यांच्या घरी जाऊन त्यांचा आणि त्यांच्या आईवडीलांचा सन्मान केला डिसले यांच कार्य प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचं भरणे यांनी नमूद केलं मृदा आरोग्याच्या क्षेत्रात भारतानं अन्य देशांसमोर आदर्श स्थापन केला असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे काल जागतिक मृदा दिनाच्या पाश्वभूमीवर एका ट्विट संदेशात जावडेकर यांनी संपूर्ण देशभरात मुदा आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं फक्त जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठीच नव्हे तर पर्यावरण संतुलनासाठीदेखील ही बाब महत्त्वपूर्ण असल्याच जावडेकर यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे जागतिक मृदा दिनानिमित्त काल ठिकठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे नांदेड जिल्हा मृद सर्वेक्षण आणि चाचणी अधिकारी कायोलयाच्या वतीनं काल जागतिक मृदा दिनी नादेड इथं शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा माती परीक्षण आधिकारी ए

गुजकर यांनी शेतकऱ्यांना माती आणि पाणी तपासणी करून पिकांना आवश्यक असलेल्या अन्न द्रव्याची मात्रा देण्याबाबत मार्गदर्शन केलं

शेतकऱ्यांना चांगले रस्ते निर्माण करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पवार यांनी दिली उस्मानाबाद तालुक्यात किणी आणि तडवळा इथं शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचं वाचन आणि त्यान्सार काढलेल्या सुपीकता निर्देशांकाप्रमाणे खत देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केलं रासायनिक खतांचा वापर प्रकर्षाने टाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर जिल्ह्यातल्या शेतजमिनीत आढळलेल्या नत्राचे प्रमाण मध्यम स्फुरदचे प्रमाण कमी पालाशचे प्रमाण मध्यम या सरासरी निष्कर्षानुसार शेतकऱ्यांनी सेंद्रीय कर्वाचं प्रमाण वाढवण्यासाठी गांडळ खत शेण खत हिरवळीची खते वापरावीत जेणेकरून शेतजमिनीतील सेंद्रीय कर्वाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल अशी शिफारस जिल्ह्यात मद चाचणी आणि सर्वेक्षण कार्यालयाच्या वतीनं करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात वाढ होऊन जिल्ह्याच्या सुपीकता निर्देशांकात वाढ होण्यास मदत होणार आहे परिणामी दरडोई उत्पन्नात वाढ होऊन जिल्हा मागास जिल्ह्यांच्या यादीतून म्हणजेच केंद्र सरकारच्या निती आयोगानं जाहीर केलेल्या आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर येण्यास मदत होणार आहे

ते लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

औरंगाबाद इथं काल तीन कोविड बाधितांचा तर जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडबाधिताचा मृत्यू झाला

या परिसरात दररोज सकाळी चाचणी करण्यात येणार आहे

हिंगोली इथल्या ओमप्रकाश देवडा बँकेचे संचालक तसंच गांधी सेवा ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले

वंदना प्रदीप उगीले यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं देशातल्या पहिल्या खाजगी एचआयव्ही एड्स रुग्णालयाच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे पती डॉ प्रदिप उगीले यांच्या निधनानंतर डॉ वंदना यांनी या एचआयव्ही एड्स रुग्णालयाची धुरा समर्थपणे सांभाळली त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले